काही ठळक बातम्या

राज्यात शिवभोजन थाळीचा श्भारंभ

नवी दिल्लीत लाल किल्ल्यावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राष्ट्रध्वज फडकावला आणि संचलनाची सलामी स्वीकारलीण् ब्राझिलचे राष्ट्रपती जायर बोलसोनारो यावर्षीच्या प्रजासताक दिन संचलनाचे मुख्य अतिथी होते या समारंभाला उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह अमित शाह नितिन गडकरी निर्मला सीतारामन यांच्यासह काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंह हे सुद्धा उपस्थित होते तत्पूर्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय युद्ध स्मारकात शहीद जवानांना आदरांजली वाहन कार्यक्रमाची स्रुवात केली

देशाची सैनिकी श्रेष्ठता सांस्कृतिक विविधता आणि सामाजिकए आर्थिक संपन्नता यांचं दर्शन या चित्ररथांतून उपस्थितांना झालं यावेळी प्रथमच सीआरपीएफच्या महिला द्रचाकी स्वारांच्या ताफ्यांनं चितथरारक कसरती केल्या जम्मू कश्मीर यावर्षी केंद्रशासित प्रदेश म्हणून संचलनात सहभागी झालं होतं महाराष्ट्रात मुंबईतल्या शिवाजी पार्क इथं प्रजासत्ताक दिनानिमीत ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय सोहळा पार पडला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते ध्वजारोहण केलं महाराष्ट्राच्या नाविक दल वारशाचा इतिहास सांगणारा चित्ररथ यंदा प्रजासत्ताक दिनी म्बईतल्या शिवाजी पार्क इथल्या संचलनात सहभागी झाले अश्वदल त्यांची पृथ्वी आणि आरमार त्यांचा समुद्रश् हे लक्षात घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी प्रथम आरमार उभारलं या आरमार उभारणीत अनेक वीरांनी योगदान दिलं त्यापैकी एक म्हणजे कान्होजी आंग्रे त्यांची शौर्यगाथा या चित्ररथात उलगडली महाविकास आघाडीच्या शासनाने शेतकरी कामगार आणि तळागाळातील जनतेला सन्मान आणि प्रतिष्ठा देण्यास प्राधान्य दिले आहे विकासाच्या सर्वच क्षेत्रात नागप्रसह विभागाचा अग्रक्रम राहील त्यासाठी सर्व पातळ्यांवर विविध उपक्रमांची निर्धाराने अंमलबजावणी केली जाईल अशी ग्वाही नागपूरचे पालकमंत्री डॉ नितीन राऊत यांनी आज दिली

विकासाच्या सर्वच क्षेत्रात नागपूर जिल्हा आघाडीवर असल्याचे सांगताना पालकमंत्री म्हणाले की नागपूर हे एज्यूकेशन हब म्हणून ओळखले जात आहे त्यासोबत औद्योगिक क्षेत्रात मोठे उद्योग स्रु व्हावेत आणि बेरोजगारांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी अॅडव्हॉटेज विदर्भ सारखा उपक्रम राबविण्यात येणार आहे बाईट नागपूर हे एज्य्केशन हब म्हणून विकसित होत आहे आंतराश्ट्रीय दर्जाचं शिक्षण संस्थांमुळं देश व विदेशातील विद्यार्थी नागपूरकडे आकर्शित होत आहेत

नागप्र शहर हे महाराश्ट्रातील व भारतातील महत्वाचे शहर आहे नागप्रात गौतम बुद्धांची जागतिक दर्जाची मोठी व अप्रतिम अशी उंच मूर्ती व त्यामागे बुद्धिस्ट थिम पार्क उभारूनए येथील सेवा क्षेत्रातील रोजगाराला चालना देता येईल

राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार हे शेतकरीए कष्टकरी व सामान्य माणसांच्या तसेच राज्याच्या विकासासाठी वचनबद्ध आहे महात्मा जोतिराव फ्ले कर्जम्क्ती योजनाए शिवभोजन योजना विभागीय स्तरावर मुख्यमंत्री सचिवालय शेती व सिंचन अशा विविध कल्याणकारी योजना शासनाने हाती घेतल्या असून भंडारा जिल्ह्यच्या सर्वांगिण विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही पालकमंत्री डॉण् विश्वजित कदम यांनी दिली

भारतीय प्रजासताक दिनाचा म्ख्य शासकीय कार्यक्रम समता मैदान येथे पार पडला यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले प्रजासताक दिनानिमित्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री विजय वडेट्टीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले पोलिसांच्या या तालीमेत शहरातील अनेक शाळा सहभागी होत विविध प्रात्यक्षिक करुण उपस्थितांची मने जिंकली प्रजासताक दिनानिमित अमरावती विभागीय क्रीडा संक्लात आयोजित म्ख्य कार्यक्रमात पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या हस्ते विविध कार्यालयांच्या ग्णवंत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना विविध प्रस्कार देऊन गौरविण्यात आले

मुख्य शासकीय सोहळा पोलीस कवायत मैदान येथे पार पडला गृहराज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते म्ख्यध्वजारोहण करण्यात आलं राज्य शासनाच्या वतीनं सुरू करण्यात येणाऱ्या शिवभोजन थाळी या उपक्रमास आजपासून राज्यात स्रूवात झाली नागपूरात पालकमंत्री डॉ नितीन राऊत यांच्या हस्ते गणेशपेठ बसस्थानक इथं या योजनेचा श्भारंभ करण्यात आला नागप्रात एकाचवेळी पाच ठिकाणी योजनेची सुरूवात करण्यात आली आहे

ही योजना डागा रूग्णालयए गणेशपेठ बसस्थानकए राश्ट्रसंत त्कडोजी महाराज क्रुसर हॉस्पीटल कळमना कृशी उत्पन्न बाजार समितीए तसेच महाल मधील मातृसेवा संघ रूग्णालय येथे ही केंद्र स्थापित करण्यात येणार आहे म्ख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी नागप्रच्या हिवाळी अधिवेशनामध्ये या शिवभोजन थाळी घोशणा केली होती वाशिम इथं शिवभोजन योजनेचा श्भारंभ वाशिमचे पालकमंत्री शंभूराजे देसाई यांच्या हस्ते करण्यात आला गोरगरीब जनतेला याचा फायदा होईल अशी आशा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केली चंद्रपूर जिल्ह्यातही राज्याचे मदत आणि पूनर्वसन मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी स्वतः थाळी देऊन या योजनेचा श्भारंभ केला पंतप्रधान नरेंद्र मोदी आज प्रजासताक दिनानिमित मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून देश विदेशातल्या लोकांशी संवाद साधतील

आज प्रजासत्ताक दिन असल्यामुळे मन की बात हा आपल्यासाठी विशेष कार्यक्रम असेल हा कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवर प्रसारित केला जाईल

समाजवादी नेते जॉर्ज फर्नांडिस माजी केंद्रीय मंत्री स्षमा स्वराज अरुण जेटली आणि पेजावर मठाचे स्वामी विश्वेशतिर्थ या चौघांना मरणोत्तर पद्मविभूषण जाहीर झाला आहे मॉरिशसचे माजी पंतप्रधान अनिरुद्ध जगन्नाथ म्ष्टीयोदधा मेरी कोम आणि शास्त्रीय गायक छन्नूलाल मिश्रा यांनाही पद्मविभूषण प्रस्कार जाहीर करण्यात आले आहे

तत्पूर्वी न्यूझीलंडनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला परंतू गप्टील मुद्रो व्यतिरिक्त कोणीही धावसंख्येला आकार देण्यात योगदान देऊ शकलं नाही

भारतातर्फे जडेजानं दोन तर दुबे ठाकूर आणि बुमराह यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला भारताची सुरूवात चांगली झाली नाही रोहीत शर्मा केवळ आठ धावा काढून बाद झाला